उन्हाने होरपळलेल्या विदर्भ मराठवाड्यामध्ये उद्यापासून तापमानात काहीसा उतार अपेक्षित मजूर स्थलांतरित कामगारांचा मूळ राज्यात परतीच्या प्रवासाचा खर्च संबंधित राज्य सरकारांनी करावा कामगारांकडून या प्रवासाचं भाडं घेऊ नये तसंच त्यांच्यासाठी अन्न पाण्याची व्यवस्था करावी असा महत्त्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयानं काल दिला या कामगारांना प्रवासादरम्यान भोजन प्रवण्याची जबाबदारी रेल्वेनं सांभाळावी असही न्यायालयानं म्हटलं आहे

महाराष्ट्रातल्या मुंबई ठाणे आणि पुणे या महानगरपालिकांचा त्यात समावेश होता देशव्यापी टाळेबंदीचा चौथा टप्पा संपत आला असल्यानं या संवेदनशील क्षेत्रात करण्याच्या उपाययोजनांबाबत या बैठकीत चर्चा झाली सोनिया गांधी टाळेबंदीमुळे संकटात असलेल्या गरीब गरजूंसाठी केंद्र सरकारनं आपली तिजोरी उघडावी असं आवाहन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केलं आहे काँग्रेस पक्षानं काल स्पीक अप इंडिया हे ऑनलाईन आंदोलन केलं त्या अंतर्गत गाधी यांनी एका चित्रफितीद्वारे हे आवाहन केल

राजभवनात कोणतंही नवीन बांधकाम होणार नाही तसंच यंदा पुण्यात होणारा स्वातंत्र्यदिनाचा स्वागत समारंभाचा कार्यक्रमही रद्द केला आहे पुढच्या आदेशापर्यंत राजभवनात येणाऱ्या परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी भेटवस्तू देऊ नये नवी नोकरभरती करू नये असा आदेशही देण्यात आला आहे

सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी काल ही माहिती दिली ही नाविन्यपूर्ण योजना प्रायोगिक तत्वावर तीन महिन्यांसाठी राबवली जाणार आहे

याबाबतच्या करारावर अर्थ मंत्रालयातले अतिरीक्त सचिव समीरकुमार खरे आणि आशियाई विकास बॅंकेचे देशातले संचालक केनेची योकोयामा यांनी काल स्वाक्षऱ्या केल्या वडनेरे अहवाल गेल्यावर्षी भीमा आणि कृष्णा नदीच्या खोऱ्यात उद्गवलेल्या प्रपरिस्थितीचं विश्लेषण करणारा वडनेरे समितीचा अहवाल काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर करण्यात आला महाराष्ट्र राज्य हवामान बदल रुपांतर धोरण परिणामकारकरित्या राबवणं प्रतिबंधित क्षेत्रातलं अतिक्रमण प्राधान्यानं हटवणं आपत्ती व्यवस्थापन धोरणात्मक सुधारणा आणि कायदेशीर तरतुदी त्वरीत अंमलात आणणं नदीपात्र पुनर्स्थापित करण अशा काही महत्त्वाच्या शिफारशी या समितीनं केल्या आहे बैठक अहमदनगर राज्याचे कृषीमंत्री दादाजी भूसे यांच्या उपस्थितीत अहमदनगर इथं काल जिल्ह्याच्या खरीप हंगाम तयारी संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली खतं आणि बियाणांचा काळाबाजार करण्याचे प्रकार घडले तर अशा दुकानदार आणि कंपन्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा भूसे यांनी यावेळी दिला महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा सर्वाधिक लाभ अहमदनगर जिल्ह्याला मिळाला मात्र इथे राष्ट्रीयकृत बॅकांची खरीप पीक कर्ज वाटपाची टक्केवारी अत्यल्प आहे

टोळधाड ड्रोन अमरावती नागपूर आणि भंडारामार्गे राज्याच्या अन्य भागात आलेल्या टोळधाडीवर नियंत्रण आणण्यासाठी ड्रोनद्वारे औषध फवारणी करण्याचा निर्णय राज्याच्या कृषी विभागानं घेतला असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानेही त्यासाठी आवश्यक ती परवानगी दिली असून या कामासाठीच्या निविदा काढून दोन कंपन्यांची निवडही त्यासाठी करण्यात आली आहे

या आवाजामृळं कीटक एका जागेवरून दुसऱ्या जागी हाकलणेही शक्य होणार आहे

या ड्रोन बरोबरच हवेतून फवारणी करता येतील अशी अत्याध्निक फवारणी यंत्रणा ब्रिटनह्न मागवण्याचा निर्णयही कृषी विभागानं घेतला आहे

अकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी झिरो बजेट शेती सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाकडून परंपरागत कृषी योजना राबवण्यात येत आहे याद्वारे झीरो बजेट नैसर्गिक शेती पद्धतीवर भर देण्यात येणार आहे अधिक माहिती आमच्या वार्ताहराकडून झीरो बजेट नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक मंडळामध्ये एकत्रित गट तयार करण्याच्या सुचना कृषी विभागानं दिल्या आहेत चार ते पाच गावांमध्ये मिळून एक क्लस्टर करण्याचं सरकारचं प्राथमिक नियोजन आहे तिथे किमान एक हजार शेतकऱ्यांना तीन वर्षे नैसर्गिक शेती करण्याबाबतचं प्रशिक्षण देण्यात येईल बिजामृत जीवामृत तयार करणं त्याचा वापर करणं सेंद्रीय खतांचा आणि जैविक कीटकनाशांचा वापर करणं सेंद्रीय उत्पादनांचेचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सगळ्याच्या नोंदी ठेवणं आदींबाबत मार्गदर्शन करण्यात येईल प्रत्येक क्लस्टरसाठी सेंद्रीय आणि नैसर्गिक शेतीबाबतची माहिती असलेल्या तज्ञ समन्वयकाची नेमणूक करण्यात येणार आहे अशी माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली आकाशवाणी बातम्यांसाठी भूषण राजगुरु पुणे तंत्रज्ञान स्वातंत्र्य लातर जनुकीय सुधारित बियाण्याला परवानगी द्यावी या मागणीसाठी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेनं काल केंद्र आणि राज्य सरकारमधल्या संबंधित मंत्र्यांना ई मेल पाठवण्याचं आंदोलन केलं अधिक माहिती आमच्या प्रतिनिधी कडून जगभरामध्ये जनुक सुधारीत बियाणे वापरले जाते आणि त्या आधारे कमी उत्पादन खर्चात जास्त उत्पादन अनेक देशात घेतले जात आहे भारतात मात्र फक्त कापसाच्या बी

एम वाणा नंतर कोणत्याही वाणाला परवानगी देण्यात आलेली नाही कपाशीमध्ये तणनाशक बियाणे उपलब्ध आहे भारतात मात्र हे बियाणे वापरण्यास बंदी आहे सरकारचं लक्ष या प्रश्नाकडे वेधण्यासाठी कोविड साथीमुळे रस्त्यावर न येता शेतकऱ्यांनी काल मंत्र्यांना ई मेल पाठवल्या आठ दिवसात सरकारने जी एम बियाण्यांना परवानगी दिली नाही तर त्या नंतर शेतकरी जाहीरपणे जी एम काप्स सोयाबीन मका वांगी मोहरी या पिकांच्या लागवडी करतील आणि आपल्या शेतात मी जी एम शेतकरी मै भी गुनेहगार असे फलक लावतील असा असा इशारा या ईमेल मध्ये दिला आहे अरूण समुद्रे आकाशवाणी बातम्यांसाठी लातूर

ते काल सांगली इथं पत्रकारांशी बोलत होते आरोग्य कर्मचाऱ्यांनी कालपासून कामबंद आंदोलन करण्याऐवजी रक्तदान सप्ताहानं अभिनव पद्धतीनं आंदोलन सुरू केलं आहे

रक्तदान शिबिरांचं आयोजन मास्कची निर्मिती वाटप गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचं वाटपअसे उपक्रम या निर्मित्तानं घेतले गेले कोरोना बाबतच्या पथ्यांचं भान राखत यंदा पहिल्यांदाच स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकानं सावरकर जयंती ऑनलाईन पद्धतीनं साजरी केली या ऑनलाईन कार्यक्रमाचा वृत्तांत आमच्या प्रतिनिधी कडून स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाकडून सावरकर जयंतीला दिला जाणारा शौर्य पुरस्कार यंदा नायब सुभेदार सोमबीर सिंह यांना मरणोप्रांत तर विज्ञान पुरस्कार डीआरडीओचे डॉ गुरुप्रसाद यांना प्रदान करण्यात आला भारताविरुद्ध पाकिस्तान चीन जिहादी दहशतवादी नक्षलवादी यांच्या कारवायांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांनुसार कृतीनं उत्तर दिलं जाईल त्यानुसारच संरक्षण दल कार्य करत आहेअसा विश्वास यावेळी भारताचे निवृत्त मेजर जनरल जे

बक्षी यांनी व्यक्त केला गायिका मुग्धा वैशंपायन यांनी स्वातंत्र्यवीरांचे अनादि मी अनंत मी

संपूर्ण वंदे मातरम् ने कार्यक्रमाची सांगता झाली

असं असलं तरी मंडळाचं कामंही प्रगतीपथावर आहे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यात अडचणीही आल्या मात्र त्यातून मार्गही काढले

त्यामुळे आता निकालाचा पुढील टप्पा गाठणे सुकर होणार आहे उत्तरपत्रिकांचं संकलन करून पुणे शिक्षण मंडळाकडे पाठवण्यात अमरावती विभाग आघाडीवर आहे अशी माहिती या मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली आकाशवाणी बातम्यांसाठी अमरावतीह्न आनंद गंभीर यांच्यासह विजयक्मार लडकत प्णे

याचे पडसाद काल दोन महिन्यानंतर झालेल्या महानगर पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत उमटले सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनीच पाणी प्रश्नावर सभा रोखून धरली अपघात अमरावती अमरावती जिल्ह्यात परतवाडा अंजनगाव सुर्जी मार्गावर एका मोटारीनं पुलाच्या कठड्यावर धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात कारमधले तीन जण जागीच ठार झाले तर एक जण जखमी झाला कर्जपरवठा लातर उस तोडणी मजुरांची कमतरता विचारात घेऊन लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं साखर कारखान्यामार्फत निवड केलेल्या शेतकरी सभासदांना उस तोडणी यंत्र खरेदीसाठी आता थेट कर्ज प्रवठा करण्याचं धोरण स्विकारलं आहे बँकेचे मार्गदर्शक दिलीप देशमुख यांनी काल संचालक मंडळाच्या बैठकीत ही घोषणा केली हवामान अमरावती मोसमी वाऱ्याची भारतीय उपखंडाच्या दिशेनं वाटचाल गतीमान करणारं वातावरण तयार झालं असून काल मान्सून मालदीव बेटांच्या परिसरात दाखल झाला

अरबी समुद्राच्या पश्चिम मध्य क्षेत्रात समुद्र खवळलेला असल्यानं मच्छीमारांनी या भागात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे मान्सूनची चाहूल घेऊन येणारा पाऊस कालपासून सिंधुद्गात तुरळक ठिकाणी हजेरी लावेल अशी अपेक्षा होती पण तो काही आला नाही आजही सिंधुद्गात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वेधशाळेन वर्तवला आहे राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील विदर्भातली उष्णतेची तीव्र लाट कायम आहे

आजही तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहील मात्र उद्यापासून मध्य भारतात काही ठिकाणी पाऊस अपेक्षित असल्यानं तापमानात काहीसा उतार अपेक्षित आहे उष्णतेची लाट आता ओसरणार असली तरी काल तिनं अमरावती जिल्ह्यात एक बळी घेतला

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार